मात्र आधार क्रमांकाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही योजनेचे लाभ नाकारता येणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आधार योजना आणि संबंधित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला

आधारच्या माध्यमातून विशेष आेळख निर्माण होत असल्यामुळे समाजातल्या दुर्लक्षित घटकांचं सक्षमीकरण शक्य होतं असं मत न्यायालयानं व्यक्त केलं शाळाप्रवेशासाठी आधार अनिवार्य नसल्याचं सांगत सीबीएसई एनईईटी किंवा विद्यापीठ अनुदान आयोगालाही आधारची सक्ती करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं देशात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांना आधार देऊ नये असे निदेंशही न्यायालयानं दिले आधार बँक खात्यांशी जोडणं बंधनकारक नाही मात्र पॅन क्रमांक आणि आयकर परतावे भरताना आधार अनिवार्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आधार नोंदणीसाठी नागरिकांकडून किमान माहिती घेतली जाते असं सांगत बनावट आधार कार्ड तयार करण्याची शक्यता न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी फेटाळून लावली अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचा यांना पदोन्नतीत आरक्षणाचा कोटा ठेवण्यासाठी त्यांच्या मागासलेपणाची पृष्टी करणारी आकडेवारी राज्यांनी गोळा करण्याची गरज नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

अनुसूचित जाती जमातींना वर्षानुवर्ष जाती आधारित भेदभाव सोसावा लागला असून त्यापैकी काहीजणांची प्रगती झाली असली तरी त्यांच्यावरचा जातीचा शिक्का कायम आहे असं सांगत एटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी सरकारची बाजू मांडली राज्यात मागसलेपणा असल्याचं आणि योग्य प्रतिनिधीत्व नसल्याचं राज्य सरकारनं यापूर्वीच मान्य केलं असल्यामुळे राज्यात आता बढतीमधला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला अशी प्रतिक्रिया या प्रकरणांमधले याचिकाकर्ते आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे

सातारा जिल्ह्यातल्या पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात आज सकाळी दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे

पिक कापणी प्रयोगाकरता ग्रामपंचायत प्रमाण धरण्यात आली आहे प्रत्येक प्रमुख पिकाचे किमान सहा पिक कापणी प्रयोग घेण्यात येत आहेत

सैन्याचं धैर्य आणि त्याग यांच्या सन्मानार्थ येत्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत पराक्रमपर्व साजरं होईल कार्यक्रमाचा मुख्य सोहळा दिल्लीत डिया गेट आणि राजपथ श्वें आयोजित केला आहे